देशाच्या आर्थिक व्ययव्हरांमध्ये वाढ निर्देशांकमध्ये देखील सुधारणा

अमरावती जिल्ह्यात ऑनलाइन रोजगर मेळाव्याचे आयोजन

अभ्यासक्रम ऑफलाइन सुद्धा सहज उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यानचे निर्देश

कमीतकमी न्कसानीसह अर्थव्यवस्था लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या त्वरित धोरणात्मक उपाययोजना केल्या आहेत कृषी क्षेत्रात न्कत्याच जाहीर केलेल्या प्रम्ख स्धारणांमुळे कार्यक्षम मूल्य साखळी तयार करण्यात आणि शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळण्यात मदत होईल

पर्याप्त तरलता सूनिश्चित करण्याच्या दिशेने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नातून कॉर्पोरेट बॉन्ड्सची खासगी प्लेसमेंट एप्रिलमध्ये वाढली आहे व्यवस्थेत अतिरिक्त तरलता कायम राहिल्यामुळे जूनमध्ये आणखी एक मोठी प्लेसमेंट दिसण्याची शक्यता आहे

आय

दक्षिण काश्मिरातल्या प्लवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत स्रक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातले आहे मात्र त्यात एक भारतीय जवान शहीद झाला सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या पानगावमध्ये राहणारे सुनील काळे यामध्ये शहीद झाले आहेत

आर पी एफ मध्ये कार्यरत होते

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली

कोरोना विषाणू संसर्गावर प्रभावी आयूर्वेदिक औषध तयार केल्याचा दावा योगग्रू बाबा रामदेव यांनी केला आहे आज हरिदवार इथं पतंजली योग पीठ इथं पत्रकार परिषदेत त्यांनी या औषधांबाबत माहिती दिली

ही सर्व वेंटिलेटर्स भारतीय बनावटीची आहेत याशिवाय एक हजार कोटी रुपये स्थलांतरित मजूरांसाठी देण्यात आले आहेत

विना वातानुकलित मंगल कार्यालय हॉल सभागृह लॉन्स याठिकाणी लग्न समारंभ करण्यास राज्य सरकारनं सशर्त परवानगी दिली आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगी नंतर ओडिशातल्या प्रीमध्ये आज जगन्नाथ रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे मात्र त्यात यंदा भाविक सहभागी झालेले नाही रथ ओढणारे सर्व सेवक तोंडाला मास्क बांधून यात सहभागी झाले आहेत

लॉकडाऊनमधील शिथिलीकरणानंतर सुरु झालेल्या उद्योग व्यवसायांना मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी आणि जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे जिल्ह्यात कृशल मनृष्यबळ निर्माण होण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाला गती देण्यात येईल असे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री एड यशोमती ठाकूर यांनी सांगितले

जिल्ह्यातील नामांकित आस्थापना कंपनींतील विविध प्रकारच्या रिक्त पदांची गरज लक्षात घेऊन विविध उद्योग व्यवसायांशी संपर्क साधून सहभाग मिळविण्यात आला आहे

या पट्टेदार वाघिणीला वनविभागाच्या पथकाने जेरबंद करून उपचारासाठी नागपूर येथील गोरेगाव प्राणी बचाव केंद्रात पाठविले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बहतांश भागात मागील दोन ते तीन दिवसांपासून हलका पाऊस होत असून दिवसभर ढगाळ वातावरण आहेत काल सायंकाळच्या सुमारास घुध्स येथून काही अंतरावर असलेल्या शेनगाव गावात अंगावर वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहेत गोंदिया जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु मागील वर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाचे क्षेत्र असल्याने या वर्षी वेळेत पावसाला सुरुवात झाल्याने खोड किडीस पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे धानाच्या रोपवाटिकेमध्येच खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही अश्यावेळी एकात्मिक व्यवस्थापनादवारे रोपवाटिकेत खोड किडीचे नियंत्रण करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर ताल्क्यातील राजना काजना या गावच्या परिसरात तीन तास सारखा अति म्सळधार पाऊस झाल्यामुळे घरांचे आणि पिकांचे न्कसान झाले आहे नदी नाले भरून वाहत आहे

इथले व्यवस्थापन शासनाच्या आदेशान्सार काम करीत असून जिप्सीमध्ये चार पर्यटकांना एकावेळी जंगल सफारीसाठी नेतात जाण्यापूर्वी आणि येण्यापूर्वी गाडीला सॅनिटाइझर करण्यात येते

पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक अभ्यासक्रम हा सध्या इलेक्ट्रॉनिक पद्वतीनं राबवायचा असल्यानं तो सर्व उपकरणांवर तसच ऑफलाईन सुद्धा सहजपणे उपलब्ध झाला पाहिजे असे निर्देश मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी दिले शालेय शिक्षण विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घेतलेल्या बैठकीत ते काल बोलत होते शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडही या बैठकीत उपस्थित होत्या शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर विविध ऑनलाईन माध्यमांचे पायलट प्रोजेक्ट सुरु करण्याचे निर्देश म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते त्यान्सार त्यांनी जिओ टीव्ही तसच ग्गल मीटद्वारे कशाप्रकारे ऑनलाईन वर्ग भरवता येतो याचं प्रात्यक्षिक पाहिलं आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला